कोविडचा सामना करण्यासाठी सरकारचे अथक प्रयत्न पंतप्रधानांचा निर्वाळा

कोरोना संकटामुळे यंदाही महाराष्ट्र दिन साधेपणानंच साजरा होणार

मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राज्याची आदरांजली

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा पहिला बळी खामगावमध्ये तरुणाचा उष्माघातानं मृत्यू

स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांचा तातडीनं वेध घेऊन त्या सोडवण्यावर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं केंद्रसरकारराज्य सरकारं आणि नागरीक यांनी सर्वांनी एकत्रितपणे या साथीचा सामना करण्यासाठी गेल्या चौदा महिन्यात केलेल्या प्रयत्नांचा आढावाही या वेळी घेण्यात आला

राज्यातली मृत्यूसंख्याही मोठी असली तरी गेले काही दिवस नव बाधितांच्या तुलनेत अधिक संख्येनं रुग्ण बरे होत असल्यानंराज्यातली उपचाराधीन रुग्णांची संख्या घटते आहे

रेमडिसीवीर अत्यावश्यक अशा रेमडिसीवीर औषधाची देशातील कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं इतर देशांकडून रेमडीसीवीर आयात करायला सुरुवात केली आहे

सरकारच्या मालकीच्या एच एल

गेल्या वर्षीचा साठावा महाराष्ट्र दिन टाळेबंदीमध्ये साजरा करताना पुढच्या वर्षी आपण दुप्पट उत्साहात हा दिवस साजरा करू अशीच सगळ्यांची भावना होती पण यंदाही कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन नेहेमीच्या उत्साहात साजरा करता येणार नाही यंदाचा महाराष्ट्र दिनही साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनानं दिले असून याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनही आहे कामगारांना त्यांचा न्याय्य हक्क मिळावा आणि कामगारांच्या सबलीकरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशानं जगभरात कामगार दिन साजरा केला जातो महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीकाल राज्यातल्या जनतेशी समाज माध्यमाद्वारे संवाद साधला कोविड संकटाच्या काळात महाराष्ट्रातली जनता सरकारला सहकार्य करत असल्यामुळे सध्या राज्यात लागू केलेल्या निर्बंधांपेक्षा जास्त कडक निर्बंध लादण्याची गरज नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केल

गेल्या वर्षीच भांडवली खर्चासाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या योजनेला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि राज्यांच्या विनंतीचा विचार करता याही वर्षी ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे

ऐक्या अधिक माहिती व्हीसी भारतीय चित्रपटसृष्टीच्या मूक युगापासूनअभिनेतेतंत्रज्ञ निर्माता दिग्दर्शक आणि विविध स्ट्डिओ मालकांच्या प्रवासाचे रंजक किस्से आता त्यांच्याच तोंडुन आपल्याला ऐकता येणार आहेत

झूंजारराव पवार दादा साळवी चंद्रकांत गोखले शाहू मोडक व्ही

बापट विवेक विष्णूपंत जोग नानासाहेब साठे गणपतराव बोंद्रे नीळू फुले शरद तळवलकर सूर्यकांत मांढरे चित्तरंजन कोल्हटकर यांच्या मुलाखतींचा यात समावेश आहे भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या बरोबर काम केलेल्या जून्या सहका यांच्या मुलाखती हे एनएफएआयच्या या ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट चं एक प्रमुख आकर्षण आहे भारताची पहिली बाल कलाकार आणि दादासाहेब फाळके यांची मुलगी मंदाकिनी फाळके आठवले यांची मुलाखत यात आहे चित्रपट इतिहासकार बापू वाटवे यांनी यापैकी बहुतेक मुलाखती मराठीत घेतल्या आहेत

खजिना तृमच्यासाठी खुला होईल

राजापूर गंगा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध राजापूरच्या गंगेचं शुक्रवारी रात्री उशिरा आगमन झालं आगमनानंतर गंगा चांगलीच प्रवाहित झाली असून सर्व कुंडांमध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं आहे गायमुखही प्रवाहित झालं आहे राजाप्रची ही गंगा पूर्वी दर तीन वर्षांनी येत असे मात्र गेली सुमारे दहा वर्ष ती दरवर्षी येत आहे

गंगेला भेट देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं येतात मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोना प्रतिबंधक संचारबंदीमुळे गंगेच्या ठिकाणी पोहोचायला प्रतिबंध करण्यात आला आहे

गावकऱ्यांनी पहाटेच ग्रामस्वच्छता केली आणि नंतर लावण्यात आलेल्या हजारो पणत्यांनी यावली गाव उजळून निघालं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं देशाच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक विचारांचे कृतीशील संत होते अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रसंतांच्या जयंतीनिमित्त कोरोना निर्बंध पाळून कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते

विचार करा कल्पना अशक्य कोटीतली वाटेल पण ती प्रत्यक्षात आली आहे पालघर जिल्ह्यातल्या दुर्गम भागात कशी ते सांगणारा हा वृत्तांत व्हीसी अलर्ट सिटीझन फोरम संस्था आणि स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीनं पालघर जिल्ह्यासाठी विशेष बाईक एम्बूलन्सचं अनावरण काल पालघरचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ आणि आमदार श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते झालं या बाईक अम्ब्युलन्स मोटारसायकलला साईड कार लावून तयार केल्या आहेत त्यात रुग्णासाठी स्ट्रेचर ऑक्सिजन अतिरिक्त बॅटरी पंखा अशा सोयी पुरवण्यात आल्या आहेत विशेष रुग्ण नेण्याकरता खास बनवलेली ही साईड कार मोटारसायकल चालवणाऱ्या चालकापासून संपूर्णतः विलगीकरण केलेली अशी बनवली आहे याशिवाय या साईड कारला सहजपणे बंद करता येईल आणि उघडता येईल असं आच्छादन देण्यात आलं आहे या बाईक एम्बूलन्स जिल्ह्यातल्या दर्गम अशा जव्हार मोखाडा या सारख्या ठिकाणीही सहज नेता येणार आहेत तिथे गरोदर मातांना आणि गंभीर रुग्णांना यापुढे झोळीतून रुग्णालयात आणावं लागणार नाही आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीतू चवरे सह राजेंद्र लेले पुणे

मेजर जनरल हरिसिंग समारंभाचे प्रमुख अतिथी होते

यामध्ये श्रीलंकेच्या चार अधिकाऱ्यांचाही समावेश होता कोरोना प्राद्र्भावामुळे सामाजिक अंतराच्या नियमांच पालन करत दीक्षांत संचलन सोहळा पार पडला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी असतील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे प्रमुख अतिथी असणार आहेत टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक प्रा

रामकृष्णन यांचं दीक्षान्त भाषण होईल या समारंभाचं थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून केलं जाणार असून सर्व विद्यार्थी पालक आणि प्राध्यापकांनी घरूनच या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला त्याबाबतचे लेखी निवेदन आमदार तूपे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे दिलं आहे सोली सोराबजी निधन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि देशाचे माजी महान्यायकर्ता पद्मविभूषण सोली सोराबजी यांच कोरोनामुळे नवी दिल्ली इथं काल निधन झालं

दक्षिण दिल्लीमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथे विशाल भास्कर तिडके या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे हवामान राज्याच्या सर्वच भागात काल तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरींनी हजेरी लावली आज आणि उद्या कोकण वगळता इतर भागात या पावसाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे सोमवारपासून कोकणात हवामान कोरडं राहणार असलं तरी इतर भागात तुरळक ठिकाणी अवकाळी सरी मंगळवारपर्यंत तरी हजेरी लावतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे या पावसामुळे काल तापमानात काहीशी घट झाली विदर्भातल्या काही भागात असलेली उष्णतेची लाटही उद्यापर्यंत ओसरेल

आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार